लोकसंवाद या कार्यक्रमातून ते काल राज्यभरातल्या शेतकऱ्यांशी बोलत होते शेतमाल विक्रीसाठी पायाभूत सुविधा या सुविधांचं आध्निकीकरण शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती आणि शेतमालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणं ही उद्दीष्टं या योजनेतून पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

काल औरंगाबाद इथं केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आयोजित जागरूकता शिबिरात ते बोलत होते या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबाला चाळीस हजार रुपयांची रोख मदत स्वयंरोजगाराकरता पंधरा लाख रुपयांपर्यंत निधी आणि इतर लाभ देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आर्थिकद्रष्ट्या मागासवर्गीयांना शैक्षणिक संस्थामध्ये तसंच सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय कालपासून लागू झाला आहे राज्यघटनेतल्या कलम पंधरा आणि सोळामध्ये केलेल्या या सुधारणेमुळे आर्थिकदृष्ट्या दर्बल घटकांच्या उत्थानासाठी राज्यांना विशेष तरतूद करता येणार आहे हा निर्णय लागू करणारं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे

मात्र मुंबई उच्च न्यायालयानं तेलतुंबडे यांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुद्दत सर्वोच्च न्यायालयानं चार आठवडे वाढवून दिली आहे या वाढीव मुदतीत तेलतुंबडे नियमित जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करू शकतात असं सर्वोच्व न्यायालयानं म्हटलं आहे

ते काल पानिपत इथं बोलत होते पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याच्या अतुलनीय शौऱ्याचं योगदान भारतीय इतिहासात मोलाचं असल्याचं मत रावल यांनी यावेळी व्यक्त केलं

या कुंभमेळ्यातलं विविध आखाड्याचं पहिलं शाही स्नान आज होत आहे यंदाचा सोहळा दिव्य कुंभ भव्य कुंभ असेल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे दरम्यान कुंभ मेळ्यासाठी संगमावर डेरेदाखल झालेल्या एका तंबूत काल गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन काही तंबू जळाल्याचं व्तत आहे सूर्याचं उत्तरायण आणि मकर राशीत प्रवेशाचा सण मकर संक्रांत आज साजरा होत आहे देशाच्या विविध भागात उत्तरायण बीहू पोंगल हे सणही आज साजरे होत आहेत निसर्ग आणि परंपरेशी जोडलेले हे सण सुख समुद्धी घेऊन येवो या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

यानिमित्ताने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील हुतात्मा स्मारक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम सैनिकांनी मोठी गर्दी केली होती

देश महासत्ता होण्यासाठी समाजातल्या प्रत्येक स्तराला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळणं गरजेचं असल्याचं मत यावेळी डांगळे यांनी व्यक्त केलं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची माहिती समाजासमोर मांडायला हवी असं मत बागडे यांनी व्यक्त केलं विद्यापीठ प्रवेशद्वार परिसरातही काल विविध पक्ष संघटनांच्या सभा झाल्या

मालिकेतला पहिला जिंकून ऑस्ट्रेलिया एक गुणानं आघाडीवर आहे

या नवरात्रोत्सवात राज्यासह शेजारील आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा राज्यातले भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत

नांदेड इथं काल स्वच्छ भारत मिशन आणि वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित स्वच्छता मेळाव्यात त्यांनी ही माहिती दिली

देवानंद शिंदे यांना प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ स्मुतिचिन्ह आणि रोख एक हजार एक रुपये असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

खरेदीच्या या पहिल्या दिवशी सोयाबीनला तीन हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे